यंदाचा वैद्यक शास्त्रातला नोबेल प्रस्कार कर्करोगावर संशोधन करणारे विलियम केलिन ज्य्नियर पीटर रॅटक्लीफ आणि ग्रेग सेमेन्झा यांना जाहीर विधानसभा निवडण्कीसाठी उमेदवारी मागे घेण्याची मुदत आज संपली

अतिरिक्त निवडणूक आय्क्त दिलीप शिंदे यांनी थोड्यावेळापूर्वी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली बुलडाणा सातारा आणि प्णे जिल्ह्यातली आकडेवारी अद्याप प्राप्त झालेली नाही असं त्यांनी सांगितलं

राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधे जिल्हाधिका यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली ती आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवली आहे

यात ध्ळे शहरातील भाजपच्या डॉक्टर माध्री बोरसे यांची अपक्ष उमेदवारी मागे घेण्यात आली आहे पण शिरपूर मतदार संघातील डॉक्टर जितेंद्र ठाकूर आणि साक्री विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माजी महापौर मंजुळा गावित यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे पालघरमधे शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांचं पक्षाच्या नेत्यांना मन वळवण्यात यश आल्याम्ळे घोडा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे मावळमधे भाजपाचे इच्छक उमेदवार रविंद्र घेगडे यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे

नंद्रबार जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाली असून नवाप्र मधील राष्ट्रवादीचे बंडखोर शरद गावित आणि अक्कलकव्यातून भाजपाचे बंडखोर नागेश पाडवी यांनी माधार न घेता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे

यवतमाळ जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवली आहे पाचही मतदारसंघातील य्तीच्या उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे

नाशिक जिल्ह्यात अनेक मतदार संघात आज बंडखोरी टाळण्यात विविध पक्षांना यश आले तर काही ठिकाणी मात्र बंडखोरी कायम आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघात पन्नास उमेदवारांचे अर्ज उरले आहेत चारही ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे

जिल्ह्यात काँग्रेस आघाडी आणि शिवसेना भाजप महायुतीमध्ये बंडखोरांचे आव्हान कायम राहिलं आहे ठाणे शहर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सु्हास देसाई यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला

सिंध्दूर्ग जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदार संघातल चित्र आज स्पष्ट झालं

रत्नागिरी जिल्ह्यातल्या भाजपच्या सर्व पाचही बंडखोरांनी माघार घेतली आहे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीनं आज आपला निवडणुक जाहीरनामा प्रकाशित केला राज्यात महाआघाडीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन या शपथनाम्यात देण्यात आलं आहे

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बीआरएसपी शेकाप तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते राज्यविधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यात नऊ प्रचारसभा तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अठरा प्रचारसभा घेणार आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारीला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि लातूर शहर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांनी म्हटलं आहे ते आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते म्ख्यमंत्र्यांच्या उमेदवारीला निवडण्क आयोगाने जरी हिरवा कंदील दाखवला असला तरी महाआघाडी त्या विरोधात न्यायालयात दाद मागेल असं देशम्ख म्हणाले म्ंबईच्या आरे कॉलनी भागात मेट्रो रेल्वे यार्डच्या बांधकामासाठी झाडं कापण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आज परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी लागेल तोपर्यंत राज्य शासनानं झाडं कापण्याचं काम थांबवावं तसंच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पक्षकार बनवावं असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे विधीशाखेच्या विद्यार्थ्याने लिहिलेल्या पत्राला याचिका मानून सर्वोच्च न्यायालयानं न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या विशेष पीठासमोर ती सुनावणीला ठेवली आहे

राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तृषार मेहता यांनी निर्णय होईपर्यंत याप्ढे झाडं कापली जाणार नाहीत असं आश्वासन दिलं आहे तसंच याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकर्त्यांची सूटका केली असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं आरे वनजमिनीला गैरवर्गीकृत वन मानलं असून तिथली झाडं तोडणं अवैध असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे आरे वनक्षेत्र गैरविकास क्षेत्र असल्याचं याचिकार्त्यांचं म्हणणं आहे राज्यात आज नवरात्र उत्सवातील महानवमी साजरी होत आहे आजच्या दिवशी अनेक ठिकाणी महिषासूर मर्दिनी रुपातील दर्गामातेची पूजा केली जाते

शरीरशास्त्र किंवा वैदयकशास्त्रातील या वर्षीचा नोबेल प्रस्कार विल्यम जी केलीन ज्य्नियर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेन्झा या शास्त्रज्ञांना मिळाला आहे पेशींना ऑक्सिजनची उपलब्धता कशी समजते आणि त्यासाठी पेशींची अन्कुलता या विषयांवर त्यांच्या संशोधनाबददल या तिघांना सामायिकपणे हा प्रस्कार जाहीर झाला आहे अशी घोषणा आज नोबेल समितीनं केली गेल्या चोवीस तासात मराठवाड्यात त्रळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला